सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत घेऊन जाताना काही अडचणी आल्या किंवा शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही तर राज्य वखार महामंडळाच्या जवळच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक करता यावी आणि प्राप्त गोदाम पावतीवर ऑनलाईन पद्धतीनं तारण कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी ही योजना सुरु केली असल्याचं त्यांनी सांगितलं ही योजना प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यांसाठी राबवली जात असून प्रतिसाद पाहून तिर बँकांच्या माध्यमातूनही ती सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे असं ते म्हणाले ित्ता अकरावी आणि त्यापुढच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या स्वाधार योजनेच्या नियमांमध्ये आता बदल करण्यात आला आहे मोठी शहरे महानगरपालिका जिल्ह्याचे ठिकाण याप्रती ही योजना मर्यादित न ठेवता आता तालुकास्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे ही माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली

नवी दिल्ली क्वे प्रसारमाध्यमांना माहिती देताना ते बोलत होते त्यांनी सांगितलं की यातील वीस वेगवेगळे गट लसी शोधण्याबाबतीत वेगाने प्रगती करत आहेत तसंच वेगवेगळ्या भारतीय संशोधन संस्था या विषाणूच्या चार वेगवेगळ्या प्रकारच्या लसी तयार करण्यामध्ये ग्रंतलेल्या आहेत नवीन लसी शोधणे हे खूप आव्हानात्मक आहे तरी ए आय सी टी ई आणि सी एस आय आर यांनी यासंदर्भात संशोधन सुरू केले आहे यावेळी बोलताना नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही के पॉल यांनी सांगितलं की कोरोना विरुद्धवा लढा लस आणि औषधाद्वारे जिंकला जाईल

गडचिरोली जिल्ह्यात सर्वप्रथम कोरोनाचा संसर्ग झालेले पाच रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत कोरोनामुक्त झालेल्या पाचही रुग्णांना आज टाळयांच्या गजरात घरी सोडण्यात आले

यातील सर्व रुग्ण उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं

औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर उपजिल्हा रुणालयातून आज तीन कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं गंगाप्रच्या या उपजिल्हा रुग्णालयातून आतापर्यंत आठ कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत सध्या क्विं तीन कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून एका रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवलं आहे

बुलडाणा श्विं परदेशातून आलेला युवकाला कोरोनाची लागण झाली आहे

सिंधूदुर्ग जिल्ह्यात आज आणखी सात व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे

अमरावतीमध्ये आज पाच नवीन रुग्ण आढळले कोरोनाच्या कंटेनमेंट झोन बफर झोनसह सेफ झोनमध्येही शिरकाव झाला आहे

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये राज्य राखीव दलातील एक पोलीस कर्मचारी आणि कोविड केअर सेंटरमधल्या सहा जणांचा समावेश आहे

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यासंदर्भात आज माहिती दिली

मात्र या कार्यक्रमात बदल होण्याची शक्यता क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी संचालक केविन रॉबर्ट्स यांनी वर्तवली आहे

त्यामुळे मच्छिमारांनी येत्या उद्यापासून पुढचे काही दिवस अरबी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा श्रारा पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं दिला आहे

देशात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या विस्थापित कामगारांना बस अथवा रेल्वेनं त्यांच्या राज्यात पाठवताना राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रवास शुल्क आकारू नये तसंच त्यांच्यासाठी अन्न पाण्याची व्यवस्था करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत या प्रवाशांना प्रवासा दरम्यान भोजन आणि पाणी देण्याची जबाबदारी रेल्वेची देखील असल्याचं यात म्हटलं आहे आपल्या राज्यात परतणाऱ्या विस्थापित कामगारांची संबंधित राज्यांनी नोंद ठेवावी तसंच त्यांना लवकरात लवकर बस अथवा रेल्वे गाडीपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करावीअसं या आदेशात म्हटलं आहे आपल्या राज्यात परतणाऱ्या विस्थापित मजुरांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेता न्यायालयानं हे आदेश दिले कोरोनामुळे अग्निशमन दलातल्या दोन जवानांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबातल्या एका वारसाला नोकरी आणि आर्थिक मदत दिली जाणार आहे त्याबाबतचा प्रस्ताव तयार झाला असून पालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवला असल्याचं मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी सांगितलं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णालये रस्ते मिरत परिसर अशा विविध ठिकाणी जंतूनाशक फवारणी केली जात आहे ही फवारणी अग्निशमन दलाचे जवान करत असून हे काम त्यांच्या जिवावर बेतत आहे

पालिका आयुक्त विंबाल सिंह चहल यांनी ही माहिती जाहीर केली पालिकेचे वैद्यकिय कर्मचारी कोरोनाच्या साथीत काम करत आहेतच निर्जंतुकीकरण संपर्क शोध झोपडपट्टयांमधल्या नागरीकांची चाचणी याच बरोबर गरजूंना जेवण प्रवण्याची जबाबदारी पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आहे त्यामुळे त्याना मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मुंबईत कोविड रूग्णांची संख्या वाढण्याचा अंदाज असला तरी मुंबई महापालिका सर्व तयारीनिशी सज्ज आहे येत्या काळात रूग्ण संख्या वाढली तर त्यासाठी आवश्यक खाटांचे नियोजन केलेलं आहे

वाढत्या रुग्णसंख्येचा अंदाज घेऊन खाजगी रूग्णालयांसह विविध ठिकाणी खाटांची व्यवस्था केली जात आहे

कैलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आली जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ कांचन वानेरे पालघ चे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ राजेंद्र केळकर यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

महाराष्ट्रातल्या मुंबई ठाणे आणि पुणे या महानगरपालिकांचा त्यात समावेश होता देशव्यापी लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपत आला असल्यानं या संवेदनशील क्षेत्रात करण्याच्या उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा झाली कोविडप्रमाणेच सारी आणि फ्लूसदृश तिर आजारांची साथ रोखण्यासाठीच्या उपायांवरही चर्चा झाली

द्रदृष्यप्रणालीमार्फत झालेल्या या बैठकीत सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यसचिव तसंच आरोग्य खात्यांचे प्रधान सचिव सहभागी झाले होते पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी टोळधाडीचा धोका लक्षात घेऊन सावध रहावं अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी केली आहे

त्यामुळे गावकऱ्यांनी आळीपाळीने पहारा द्यावा तसंच स्थानिक प्रशासनाने खंदक खणावे मोठा आवाज करणारे ढोल ताशे भांडी त्यादी वाजवण्याची व्यवस्था करावी आवश्यक तिथे कीडनाशकांची फवारणी पिकांवर करावी अशा सूचना त्यांनी केल्या आहेत